आवाहन

वक्तव्य

प्रतिपादन

संघाचा प्रवेश विकासाकडे वाटचाल करतांना व्यवहारात प्लास्टीकचा वापर अनिवार्य ठरतो मात्र त्याचे दृष्परिणाम टाळण्यासाठी ते जबाबदारीनं आणि आवश्यक तेवढेच वापरायला हवे तसंच त्याचा पूनर्वापर करणे आवश्यक आहे असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकेय्या नायडू यांनी व्यक्त केलं चेन्नई इथल्या प्लास्टीक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते आज बोलत होते या संस्थेमध्ये प्लास्टीक आणि त्याच्याशी संबंधित उदयोगांचा अभ्यास केला जातो आजच्या जीवनशैलीत प्लास्टीकचा वापर पूर्णपणे टाळणे अशक्य आहे हलक्या वजनाचे टिकाऊ आणि बहउपयोगी असल्यामुळे तसंच सर्वाना परवडणारं असल्यानं त्याला मोठी मागणी आहे

भारतीय अर्थव्यवस्थेतील प्लास्टीक उद्योगाचे मोठे योगदान आहे असं असले तरी प्लास्टीकचे पर्यावरणावर होणारे द्रष्परिणामही घातक आहेत त्यामुळे यात सुवर्णमध्य साधण्यासाठी प्लास्टीकवर प्रक्रिया करुन त्याचा पूनर्वापर केला जावा तसंच नष्ट होणारे पॉलिमर विकासित करण्यासाठी संशोधन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली देशभक्ती आणि राष्ट्रबांधणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून सरकार आणि नागरिक यांच्या समन्वयातूनच राष्ट्रबांधणी शक्य आहे असं मत केंद्रीय क्रीडा आणि यूवा व्यवहार मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केलं नवी दिल्लीत नेहरु य्वा केंद्र संघटना आणि य्वक व्यवहार विभागानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते देशाच्या उभारणीत प्रत्येक य्वकाचा सहभाग आवश्यक आहे असं ते म्हणाले भारत हा विविधतांचा देश आहे आणि म्हणूनच एकत्रित बांधण्याचं तसंच देशभक्तीचे प्रतिक म्हणून राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं बालिकांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरु झाल्यानंतर बालिकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं समाजाचं परिवर्तन होत असल्याचं गांधी यावेळी म्हणाल्या हरियाणा पंजाबसह अनेक राज्यात बाल लिंग ग्णोत्तरात सुधारणा झाल्याचंही त्यांनी नमुद केलं

भारतीय निवडणूक आयोग त्याच्या कार्यावरिल सर्व पक्षसदस्यांकरिता मत मांडण्याच्या विचारांचं स्वागत करित असला तरी इलेक्ट्रानिक मतदान यंत्रणा अर्थात ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यंत्रणेचा वापर बंद करून पृन्हा कागदी मतपत्रिकांचा उपयोग मतदानाकरिता करू शकत नसल्याचं वक्तव्य मुख्य निवडण़क आय़क्त सुनील अरोरा यांनी आज केलं सध्या ई व्ही एम आणि त्याच्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेलं गैरसमजुतीचं वादळ दुर्देवी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं अरोरा नवी दिल्ली इथं आयोजिण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करतांना आज बोलत होते या परिषदेला बांगलादेश भूतान कझाकस्थान मालदीव रशिया श्रीलंका आणि अन्य तीन आंतरराष्ट्रीय संघटनेचे निवडणूक व्यवस्थापन मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते याप्रसंगी भूतानच्या निवडणूक आयोगासोबतचा सामंजस्य कराराचं नूतनीकरण देखील करण्यात आलं

राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाचं नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे पृणे इथल्या सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विदयार्थी दर्पेश डिंगर एन एस एस पथकाचं नेतृत्व करणार आहे

त्याशिवाय गृह रक्षक आणि नागरी संरक्षण पदकांचीही घोषणा झाली

पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकृश कायम रहावा यासाठी राज्य सरकार सदैव त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं आहे या चौथ्या स्तंभास स्थैर्य देण्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले असल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या मार्फत आयोजित सहयाद्री अतिथीगृह इथं वार्षिक प्रस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले कि गेली चार वर्षे चौथ्या स्तंभाला स्थैर्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल पत्रकारांचा घराबाबतही म्हाडाच्या माध्यमातून योजना तयारी केली आहे यामध्ये मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जागा निश्चित झाली आहे येत्या एक महिन्यात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल

दोन टप्प्यात ही भरती करण्यात येईल फेब्रवारी मार्च मध्ये सुरु होणाऱ्या या भरती प्रक्रियेत अनुसुचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगांना असलेल्या आरक्षणासह खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांनाही दहा टक्के आरक्षण मिळणार असल्याचं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत गोंदिया इथं लवकरच विमान सेवा सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री राजकुमार बडोले यांनी आज नवी दिल्ली इथं दिली

बडोले यांनी आज उदयोग भवन इथं नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत बडोले यांनी गोंदिया इथं विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली उभय मंत्र्यांमध्ये यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत गोंदिया इथं विमान सेवा सुरु करण्याची ग्वाही प्रभू यांनी दिल्याचं बडोले यांनी सांगितलं यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचंही बडोले म्हणाले रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट अ आणि ब गटात अव्वल क्रमांकावर असलेल्या विदर्भाच्या संघानं उपांत्यपूर्व फेरीतील उत्तराखंड विरूद्वचा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे संघाची उपांत्य फेरीतील लढत बलाढ़य केरळ संघाशी सुरू असुन दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करण्याची शक्यता आहे

तत्पूर्वी विदर्भ संघानं सुरवातीला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

नागप्र मनपाच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे अनेक आयष्य वाचविणाऱ्या या रुग्णालयांची अवस्था आता वाईट असून या रुग्णालयांचेच जीवन वाचविण्याची वेळ आली आहे मात्र इंदिरा गांधी रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी मनपानं पृढाकार घेतला असून या रुग्णालयात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक उपकरणे असणे आवश्यक आहे या उपकरणासाठी राज्य सरकारकड्रन दोन कोटी रुपये देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे ऊर्जा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केली

प्रादेशिक हवामान केंद्र नागप्र यांनी दिलेल्या अहवालानुसार विदर्भातील जिल्हानिहाय गारपीट होण्याची माहिती दिली असून या पाश्वभूमीवर सावधानतेचा इशारा जारी केला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि आसपासच्या परिसरात मध्यम ते तीव्र स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता वर्तवली असून तयारीसह सावधानतेचा इशारा दिला आहे दरम्यान काही दिवसांत विदर्भ पश्चिम मध्य प्रदेश छत्तीसगढ आदि भागात पर्जन्यवृष्टी आणि दाट ध्कं निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे